स्कार्पिन श्रेणीतील द्रसरी पाणब्डी आय एन एस खंदेरीचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण

आणि स्प्रसिध्द पार्श्वगायीका भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज नव्वदावा वाढदिवस

शिखर बँक घोटाळा प्रकरणी वारंवार आपल्या नावासोबत पक्षप्रमुख शरद पवारांचं नाव जोडल्या गेल्यानं व्यथित होऊन आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत केला निवडणुकीच्या काळात शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याचं नाव या प्रकरणाशी द्रांन्वये संबंध नसतांनाही गोवण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या क्ट्रंबात अंतर्गत कलह नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं घडलेल्या घडामोडी अत्यंत अस्वस्थ करणा या असून आपण आजचा खुलासा देखील शरद पवार यांच्या सूचनेनंतर करत असल्याचं ते म्हणाले आपण राजीनामा दिल्याचं कळल्यावर अनेक हितसंबंधी आणि समर्थकांना वेदना झाल्यामुळं पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली

त्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अन्वयेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झाली आहे त्यामुळे सरकार सुडबुध्दीचे राजकारण करीत असल्याचा पवार यांचे म्हणणे चूकीचे आणि न्याय व्यवस्थेवर शंका व्यक्त घेणारे असल्याचे मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज व्यक्त केले नाशिक येथे पक्षाच्या सोशल मिडीया विभागाचे उदघाटन करण्यासाठी आलेल्या माधव भंडारी यांनी शरद पवार यांच्यावरील कारवाईबाबत विचारल्यानंतर त्यांनी आरोपांचे खंडन केले व पवार यांनी राजकारण करण्यापेक्षा न्यायालयात स्पष्टीकरण द्यावे असा सल्लाही दिला आहे भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी वाशीम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांकारिता निवडणूक खर्च संनियंत्रणसाठी करण्यात आलेली पूर्वतयारीचा आढावा धेतला या अन्षंगाने त्यांनी निवडणूक खर्च संनियंत्रण समिती सदस्य सहाय्यक खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा केली

सिंग म्हणाले निवडणूक काळात उमेदवारांकडून होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये होणे आवश्यक आहे तसेच निवडणूक काळात प्रलोभनासाठी पैसा मद्य याचा वापर होवू नये यासाठी सर्व फिरती पथके स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्यांनी लक्षपूर्वक काम करावे निवडणूक खर्च संनियंत्रण विषयी कोणतीही समस्या असल्यास कधीही संपर्क साधावा तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेन्सार विहित नम्न्यातील अहवाल निश्चित कालावधीत पाठविले जातील याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबई इथं पक्ष कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली असून राज्यातील शेतक यांना फक्त कर्जम्क्तीच नाही तर पुर्ण चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडण्कीत भारतीय जनता पक्षासोबत युतीच्या संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय धेण्यात येणार असल्याचं या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं

त्या अन्षंगाने पेंच आणि कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे असं आवाहन संबंधित विभागातर्फे करण्यात आले आहे स्कॉर्पिन श्रेणीतली दुसरी पाणबुडी आय एन एस खांदेरीचं आज मुंबईत माझगाव डॉक इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण झालं पाणब्डीची निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले

सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजबूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याची माहिती त्यांनी दिली आय एन एस खांदेरी या पाणब्डीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे याची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला पाकिस्तानचे पंतप्रधान पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं

हे अर्ज बाळापूर आरमोरी अहेरी नाशिक पूर्व आणि नांदेड दक्षिणसाठी अरण्यात आले आहे आज शनिवार आणि उद्या रविवार सुट्टी असल्याने नामांकन अर्ज दाखल केल्या जाऊ शकणार नाही त्यामुळे विधानसभेच्या निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज अरण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून वेग येण्याची शक्यता आहे राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीसंदर्भात अजूनंही अंतिम निर्णय होऊ शकला नसून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होणार आहे तसंच कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांच्यातही युती संदर्भातील चर्चा अंतिम टप्पयात आहे

बह्जन समाज पक्ष देखील निवडण्क रिंगणात उतरणार असून बसपा सुध्दा लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे संकेत आहे

प्णे स्थित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय अर्थात् एन

आमच्या वार्ताहरानं दिलेल्या वृतान्सार महात्मा गांधीवरील हे दुर्मीळ रिळ असून एका विशेष रेल्वेगाडीतून मद्रास ते रामेश्वरम या दरम्यान गांधीच्या अस्थी कलशाच्या प्रवासाच सुमारे अर्ध्या तासभर असलेले चित्रणाचा त्यात समावेश आहे दुर्मीळ अशा रिळमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे विविध कार्यक्रमात व्यस्त असलेले वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातील चित्रणं देखील आहे यात महात्माजी वृक्ष लागवड करताना रूग्णसेवा करताना यंत्रादवारे शेती लागवड करताना तर कस्त्रबाजी गाईना चारा घालत असतानाचंही द्र्मीळ चित्रीकरण आढळलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील आणि परदेशातील नागरिकांशी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून उद्या संवाद साधणार आहे

पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा प्रस्कार प्रदान करण्यात आला राज्यातील अन्य तीन संस्थांनाही सन्मानित करण्यात आले

यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले ग्रामीण आगात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई इथल्या कल्चर आंगन या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा प्रस्कार प्रदान करण्यात आला प्णे परिसरात प्रामुळे किंवा पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे मरण पावलेल्यांची संख्या आता एकवीस झाली आहे आणखी पाच जण अद्याप बेपता आहेत पोलीसांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली प्णे शहरात पंधरा जण तर ग्रामीण भागात सहा जण पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे मृत्युमुखी पडले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहनांची तपासणी सुरू आहे भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांनी आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके प्रस्कार मिळवला आहे लता मंगेशकर यांनी छतीसपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक आषांमध्ये गाणी गायचा विक्रम केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशादवारे त्यांना निरोगी आणि आनंदी आय्ष्याच्या श्भेच्छा दिल्या आहेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संध्याकाळी प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या लता मंगेशकर यांच्या छायाचित्रांच्या संकलनाचं लोकार्पण केलं लता दीदींनी आपल्या मध्र आवाजानं आणि सौम्यतेनं सर्व देशवासीयांना केवळ मंत्रम्ग्ध केलं नाही तर संपूर्ण जगामध्ये देशाचा अभिमानही वाढविला असल्याचं शाह यांनी त्यांना श्भेच्छा देताना म्हटलं आहे